ज्येष्ठ विधिज्ञ आणि माजी कायदामंत्री शांती भूषण यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं याचा प्नरुच्चार केला राज्य घटनेत रोस्टरचे अधिकार सरन्यायाधीशांकडे असतील असं स्पष्ट करण्यात आलं नसलं तरी न्यायालयातली शिस्त आणि योग्य पद्धतीचा विचार करता ते त्यांच्या कडेच असणं आवश्यक आहे तसंच खटल्यांचं वाटप करताना इतर न्यायाधीशांशी चर्चा करण्याची गरज नाही असं न्यायमूर्ती ए के सिक्री यांनी सांगितलं

विधानसभेचं कामकाज दोन तासांसाठी तर विधानपरिषदेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं नागपूर शहर आणि परिसरात पहाटे पासून पाऊस सुरु होता विधी मंडळाच्या प्रकाश गृहात पाणी शिरल्यानं तिथला वीजप्रवठा तात्प्रता बंद करण्यात आला होता त्यामुळे विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी सकाळी कामकाज काही काळासाठी स्थगित केलं होतं विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्याआधी योग्य व्यवस्था केली नसल्याचा आरोप केला विधीमंडळाचं कामकाज अशा प्रकारे यापुढे बाधित होणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली दरम्यान या मुद्यावरुन आज शिवसेनेसह विरोधकांनी सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं नागपूर महानगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असून शहरात पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप शिवसेनेचे सुनिल प्रभू यांनी केला काँग्रेस आणि राष्टवादी काँग्रेसच्या आमदारांनीही या मुद्यावरुन सरकारवर टीका केली जम्म् कश्मीरमध्ये वेहिल शोपीयान इथून दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या पोलिस कॉन्स्टेबलचा मृतदेह आज सकाळी सापडला जावेद अहमद दार असं त्यांचं नाव असून चार दहशतवाद्यांच्या गटानं काल त्यांचं अपहरण केलं होतं सुरक्षा दलांनी रात्रभर शोध मोहिम राबवली होती अद्याप कोणत्याही दहशतवादी गटानं या हत्येची जबाबदारी घेतलेली नाही

मुंबईतल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट च्या वार्षिक प्रस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते सरकार सागरी मार्ग आणि देशांतर्गत जलमार्ग विकसित करण्यावर अधिक भर देत असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं ग्राहकांच्या हितरक्षणासाठी जीएसटी व्हेरिफाय हे मोबाईल अॅप विकसित केलं आहे ग्राहकांकडून जीएसटी वसूल करणारी व्यक्ती त्यासाठी पात्र आहे की नाही याची पडताळणी या अॅपद्वारे करता येईल तसंच जीएसटी घेणारी कंपनी किंवा व्यक्ती यांच्या नोंदणीसह इतर तपशील तसंच बिलात नमूद केलेली जीएसटीची रक्कम तपासणं या अॅपद्वारे शक्य होणार आहे

या आदेशामुळे तेरा भारतीय बँकांच्या समुहाला माल्ल्याच्या संपत्तीचा तपास करुन त्या जप्त करण्याचा अधिकार मिळाला आहे कैलास मानस सरोवर यात्रेतल्या नेपाळमध्ये अडकलेल्या भाविकांच्या सुटकेची मोहीम आज चौथ्या दिवशीही सुरू असून आतापर्यंत अकराशे भाविकांची सुटका करण्यात आली आहे सिमिकोट इथून आज सकाळी दोनशे भाविकांना विमानानं हलवण्यात आलं आहे आता सिमीकोटमध्ये सुमारे दोनशे आणि तिबेटच्या बाजुला काही भाविक अडकले आहेत

या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही मात्र अपघाताम्ळे चार गाड्या रद्द केल्या असून एका गाडीचा मार्ग बदलला आहे

काल रोहन बोपन्ना आणि त्याचा फ्रेंच जोडीदार एदअर्द रॉजर वॅसलीन यांनी ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमन आणि अॅलेक्स डी मिनॉर या जोडीचा सहा दोन सहा दोन सहा चार असा पराभव केला दिविज शरण आणि त्याचा जोडीदार न्यूझिलंडचा अर्टेम सिटक यांनी राडू अल्बोट आणि मलेक जझिरी या जोडीवर सात सहा सहा सात सहा तीन सहा दोन अशी मात केली श्रीराम बालाजी आणि विष्णू वर्धन यांच्या जोडीनं मार्कूस डॅनियल आणि वेस्ले कूलहॉफ यांच्यावर सात सहा सहा चार सात सहा असा विजय मिळवला